देशाच्या परकीय गंगाजळीमध्ये विक्रमी वाढ समिती कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं सुचवलेल्या उपाययोजना आणि संबंधित देशांच्या सरकारांनी त्याला दिलेला प्रतिसाद याचा आढावा घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं एक स्वतंत्र समिती स्थापन केली आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेत चीनवर टीका केली होती त्या पार्श्वभूमीवर ही समिती नेमण्यात आली आहे न्यूझीलंडचे माजी पंतप्रधान हेलन क्लर्क आणि लायबेरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष एलन जॉनसन सरलिफ हे या समितीचे संयुक्त अध्यक्ष असतील ही समिती नोव्हेंबरमध्ये आपला पहिला अहवाल सादर करेल आणि पुढल्या वर्षी मे महिन्यात आपला अंतिम अहवाल सादर करेल

हा दर जगातल्या इतर काही देशांच्या तुलनेत कमी आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं मृत्यूदर कमी करण्यावर जास्त भर दिल्यामुळे हा दर कमी झाला आहे

तर केंद्रशासीत प्रदेशांमध्ये काही ठिकाणी आणि मणिपूर नागालँड मध्ये तो शून्यावर पोहचला आहे

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती प्रसिद्ध केली

या विम्यामध्ये उपचारांसंदर्भातील खर्चाचेही संरक्षण मिळणार आहे

हा विमा एकत्रित कुटुंबासाठीही घेता येईल

कोरोना विषाणू संदर्भात भारतात राबवण्यात येत असलेल्या उपाय योजनांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं भारताची सहिष्णूतावादाची भावना मानवता आणि निसर्ग यांच्यातील नाते अबाधित राखण्यासाठी महत्त्वाचे असल्याचं त्यांनी म्हटलं आहे ही शिकवण सतत आपल्याला उर्जा देत राहील असंही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलताना सांगितलं

कॅबिनेट सचिव राजीव गाबा यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यशाळा झाली

ही मानके केवळ आर्थिक विकासासाठीच नाही तर यासाठीच्या प्रशासकीय सुधारणांसाठीही उपयोगी असून त्यामुळे भारताकडे परकीय ग्रंतवणूकीचा ओघ वाढण्यासाठीही मदत होईल अस मत राजीव गाबा यांनी व्यक्त केलं

जल मिशन जम्मू आणि काश्मीर मध्ये सुरू असलेल्या जल जीवन अभियानाचा आढावा काल केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिग शेखावत आणि जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल गिरीश चंद्र मुरमू यांनी दूरदूश्य प्राणलीच्या माध्यमातून घेतला

यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असून देश आत्मनिर्भरतेकडे वेगाने आगेकूच करेल असा विश्वास गौडा यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केला

देशाच्या एकंदर गंगाजळीमध्ये परदेशी चलनाच प्रमुख वाटा असतो